देशाचे पहिले संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल जनरल बिपिन रावत यांचं ड्विट संदेशातून अभिनंदन करताना पंतप्रधानांनी आज हे वक्तव्य केलं या सुधारणांमुळे सातत्यानं बदलणा या युद्धस्थिती सद्रष स्थितींचा सामना करण्यास मदत होईल असं पंतप्रधानांनी म्हटलं

ते आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते आपल्या कार्यकाळात लष्कराची सज्जता आणि आध्निकीकरण याला प्राधान्य राहणार असल्याचं नमूद करतभारतीय लष्कर कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी सक्षम असल्याचं नरवणे यांनी यावेळी सांगितलं

सिवन यांनी दिली आहे ते आज बेंगल्रु इथे पत्रकार परिषदेत बोलत होते या अंतराळवीरांचं प्रशिक्षण या महिन्याच्या तिस या आठवड्यात सुरू होणार असल्याचं त्यानी सागितल

आज सकाळी या भागात सुरू असलेल्या एका शोध मोहिमेदरम्यान ही घटना घडली ही मोहीम अजूनही सुरू आहे

इलेक्ट्रॉनिक यंत्रणेद्वारे जलद गतीनं पथ कर संकलित करता यावा यासाठी सरकारनं वाहन मालकांना फास्टॅग अनिवार्य केला आहे सध्या दररोज एक लाखाहून जास्त फास्टॅग्स जारी करण्यात येत आहेत

थोपटे यांचा राज्याच्या मंत्रीमंडळात समावेश न झाल्यानं नाराज कार्यकत्यांनी कॉग्रेस पक्षाच्या पुण्यातल्या कार्यालयात काल तोडफोड केली होती

या महिन्याच्या चार ते सव्वीस तारखांदरम्यान या विशेष गाड्या चालणार असून नांदेडहून पनवेलला जाणारी गाडी दर शनिवारी संध्याकाळी साडेपाच वाजता तर पनवेलहून नांदेडला जाणारी गाडी दर रविवारी सकाळी दहा वाजता सुटणार आहे

राज्याचं सरासरी कमाल तापमान अट्ठावीस तर सरासरी किमान तापमान चौदा अंश सेल्शियस इतकं होतं राज्यातलं कालचं सर्वात कमी किमान तापमान चंद्रपूर इथेपाच पूर्णांक सात अंश सेल्शियस इतकं नोंदलं गेलं उद्या सकाळपर्यंत मराठवाड्याच्या काही भागांमध्ये हलका पाऊस होईल अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे

केंद्रशासनानं प्रसिद्ध केलेल्या भारतीय वन सर्वेक्षण अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे

राज्यातल्या जंगलक्षेत्रातल्या व्रक्षाच्छादनातही शहाण्णव चौरस किलोमीटर इतकी वाढ झाली आहे राज्यातल्या कांदळवन क्षेत्रातही सोळा चौरस किलोमीटरनं वाढ झाली असून याबाबतीत राज्य देशात दुस या क्रमांकावर असल्याचं या अहवालात म्हटलं आहे

रेवस करंजा पूल रायगडला मुंबईशी जोडणारा महत्वाचा दुवा ठरेल असं त्यांनी म्हटलं